वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्र नाही म्हणून थांबवले जाणार नाहीत अशी उच्च शिक्षण मंत्र्यांची ग्वाही

सर्वत्र साजरा शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जातपडताळणी प्रमाणपत्र नाही म्हणून थांबवले जाणार नाहीत अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला होता होता

अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहील समाधानकारक परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत चारा छावण्या स्रू राहतील असं ते म्हणाले पीक विमा योजनेत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मुंबईत इंदू मिल इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सूरू आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकात शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त उंचीचा प्तळा उभारण्यासाठी उच्चस्तरीय समितीनं मान्यता दिल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी दिली राज्यस्तरीय समितीनं मंजूर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्रांचं अन्दान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली नांदेड जिल्ह्यासह राज्यातील काही शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचं अनुदान मिळण्याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली रॉ अर्थात रिसर्च अँड अप्रालिसिस विंगच्या प्रमुखपदी सामंत गोयल तर आय बी अर्थात इंटोलिजन्स ब्य्रोच्या संचालकपदी अरविंद क्मार यांची निय्क्ती झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं या दोघांची निवड केली असून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत सामंत गोयल यांनी बालाकोट हवाई हल्ल्याची आखणी आणि नियोजन केलं होतं अरविंद कुमार हे जम्मू काश्मीर विषयातले तज्ञ असून आसाम मेघालय केडरचे आय पी एस अधिकारी आहेत रॉ ही शत्राष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था असून देशांतर्गत हिंसाचार देशविरोधी कारवायांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी आय बी वर आहे छत्रपती राजर्षी शाह् महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय दिन म्हणून ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनाच्या प्रांगणात शाह् महाराजांच्या प्रतळ्याला प्रष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापती निलम गो हे इतर पदाधिकारीआणि आमदार यावेळी उपस्थित होते कोल्हापूर इथं शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत सकाळी आठ वाजता शाहूंचं जन्मस्थळ लक्ष्मीविलास पर्छिंस या ठिकाणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं दसरा चौकात कोल्हापूर शहरातल्या विविध शाळांमधल्या एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची रल्ती काढण्यात आली

जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे रोख एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे औरंगाबाद इथं समाजकल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था व्यसन म्क्ती केंद्रातर्फे छत्रपती शाहू महाराज आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्त समता दिंडी आणि व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली लातूर इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शहरातून फेरी काढण्यात आली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जळगाव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं बुलडाणा शहरात सामाजिक न्याय दिन साजरा झाला विविध योजनांच्या लाभार्थी आणि ग्रणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर आणि ठाणे शहरातही समता दिंडी निघाली वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक न्यायविभागाच्या वतीनं शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून शालेय विद्यार्थीची रस्त्री काढण्यात आली नवी दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यात आज सामाजिक न्याय दिनानिमित्त उन्हाळी सुट्टी संपवून शाळा सुरु झाल्या त्यानिमित्त विशेष कार्यक्रम झाले गडचिरोली जिल्हा मुख्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं मुंबईतल्या महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षात बांधलेल्या सर्व पुलांचं बांधकाम लेखापरिक्षण सी ए जी अर्थात महा लेखापरीक्षक आणि नियंत्रक कार्यालयाकडून होणार आहे नगरविकास विभागाचे मंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली विरोधी पक्ष नेते धनजय म्ंडे यांनी हा मूद्दा उपस्थित केला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पूल कोसळल्याच्या घटनेत मुंबई महानगरपालिकेचे अभियते जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कामात हलगर्जीपणा दाखवल्याचं निष्पन्न झाल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल गडचिरोली क्रखेडा तालुक्यातल्या जांभूळखेडा गावाजवळ महाराष्ट्रदिनी झालेल्या भूसुरुंगस्फोटप्रकरणी पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे सोमनाथ मडावी किसन हिडामी आणि सुकरु गोटाअशी त्यांची नावं आहेत

स्थानिक सराफांकडून सोन्याच्या मागणीचा ओघ आटल्यामुळे तसच जागतिक बाजारतल्या कमक्वत परिस्थितीमुळे दर घसरला असं अखिल भारतीय सराफा संघटनेनं सांगितलं उद्योग जगत आणि नाणी निर्मात्यांकडून उचल घटल्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो पाचशे रुपयांनी खाली येऊन अडतीस हजार सातशे रुपये इतका झाला ऊर्जा धातू आणि आर्थिक क्षेत्रातल्या समभागांच्या जोरदार खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजार तेजीत राहिला

ध्ळे शहरासह ताल्क्यातील अनेक गावांमध्ये आज दूपारी साडे तीन वाजता पावसाचे आगमन झाले प्रचंड उकाडा आणि पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या धुळेकरांना आज अखेर पावसामूळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मुंबईकरांना मोसमी पावसांच्या सरीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे हवामान खात्यानं आज मोसमी पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी अंधेरी आणि सांताक्रूझ भगात त्रळक सरी वगळता आजही पावसाचं आगमन लांबलं आहे

गेल्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी तर राज्यात उर्वरित भागात काही ठिकाणी पाऊस पडला विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला येत्या दोन दिवसात दक्षिण कोकणात बह्तांश ठिकाणी उत्तर कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे